या निमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद इथं धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघानं शाह महाराजांच्या पुतळ्याजवळ अभिवादनपर विशेष कार्यक्रमाचं आणि व्याख्यानाचं आयोजन केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुपारी बारा वाजता महात्मा फुले सभागृहात विचारवंत प्राचार्य डॉ

पठाण यांचं विशेष व्याख्यान होणार आहे नांदेड इथं आज समता दिंडी अभिवादन सभा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यातली रूग्णालयं आणि आरोग्यकेद्रांमधल्या रिक पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्यावी आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंत्राटी पद्धतीनं ही पदं भरून जनतेला आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत ते काल विधानभवनात एका बर्स्कीत बोलत होते राज्याच्या ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्यास अडचण असल्यामुळे डॉक्टरांना प्रति रुग्ण प्रोत्साहन निधी सारख्या सुविधा देण्यात याव्यात असंही शिंदे म्हणाले

आज न्यूझीलंडचा आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे भारताचा पुढचा सामना उद्या वेस्टइंडिजबरोबर मँचेस्टर इथं होणार आहे आज जागतिक अंमलीपदार्थ तस्करी विरोधी दिवस आहे

न्याय आणि आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून जेव्हा अंमली पदार्थांचा विषय येतो तेव्हा या गोष्टींकडे प्रामुख्यानं पाहिलं जाणं आवश्यक आहे असं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे कोणत्याही अनुदानाशिवाय दोन लाख भारतीय मुस्लीम यावर्षी हज यात्रेसाठी जाणार असल्याची माहिती अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली ते हज यात्रेकरुंसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या परिषदेच्या उद्वाटन प्रसंगी बोलत होते

मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात चढ उतार झाले

मात्र नंतर या वाढीला लगाम लागला